सध्या जिल्ह्यात टाळेबंदी असल्याम्ळे रुग्ण संख्या कमी झाली असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे

काल या संपूर्ण कार्यक्रमाची रंगीत तालीम केली गेली राष्ट्रीय स्रक्षा दल आणि अन्य स्रक्षा दालांचं बहस्तरीय स्रक्षा कवच तैनात करण्यात आलं आहे पॅरा ग्लायडींगला उद्या मनाई करण्यात आली आहे वाहतूक पोलीसांनी वाहतूकी संबंधी नव्या सूचना जारी केल्या आहेत आज स्वातंत्र्यदिनाच्या पर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशाला संबोधित करणार आहेत

हा बदल केवळ आजच्याप्रता असेल राष्ट्रपतींचं हे भाषण इंग्रजीमध्ये साडेसात वाजता तर या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होणार आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात कोठी गावात किराणा सामान आणायला गेलेल्या दोन पोलिसांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस शहीद झाला द्ष्यंत नंदेश्वर असं या पोलिसाचं नाव असून दिनेश भोसले हा जवान जखमी झाला आहे कोठी इथल्या पोलिस मदत केंद्रात कार्यरत असणारे हे जवान आज सकाळी साडेआठच्या सुमाराला किराणा सामान आणण्यासाठी द्दकानात गेले असता दबा धरुन बसलेल्या दोन तीन नक्षलवादयांनी त्यांच्यावर गोळीबार केला राज्यभरात कालपासून अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला मुंबई आणि परिसरात कालपासूनच ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरीप सुरु आहे आज सकाळपासून कधी जोरदार तर कधी मध्यम स्वरुपाच्या सरी बरसत आहे ठाणे जिल्ह्यातही आज सकाळपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसत आहेत

मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात यश आलं तर द्सऱ्या व्यक्तीचा शोध अजूनही स्रु असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे

पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे अधूनमधून जोरदार तसंच मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे रायगड जिल्ह्यात आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे मात्र अधून मधून पाऊस सुरु आहे काल झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातल्या आंबा सावित्री गाढी पाताळगंगेसह सर्व नद्या दुथडी भरून वाहात आहेत कुंडलिका नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यानं नदी धोक्याच्या ख्णेवरून वाहत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आज पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे

पावसामुळे पृण्याजवळचं खडकवासला धरणही शंभर टक्के भरलं आहे सध्या धरणातून नदीपात्रात साडे सोळा हजार क्य्सेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे यामुळे नदीपात्रालगतच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस स्रु आहे औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर चांगला पाऊस झाला

परभणी जिल्ह्यात काल दिवसभर रिमझिम पाऊस झाला उस्मानाबाद जिल्हा आणि परिसरातही काल दिवसभर पावसाची संततधार स्रु होती नांदेड शहरातही काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं आजही जिल्ह्यात ढगाळ वातावरण असलं तरी अद्याप पावसानं हजेरी लावलेली नाही सातारा जिल्ह्यात सर्वत्रच जोरदार पाऊस आहे जिल्ह्यात काल जावली महाबलेश्वर कराड पाटण वाई तालुक्यात पावसाचा सर्वाधिक जोर होता

आज सकाळी धरणाच्या पायथा वीजगृहातून नदीपात्रात एकवीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला यामुळे पाटण कराड आणि सांगली जिल्ह्यातल्या नदीकाठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे वीर धरणातूनही पाण्याच विसर्ग सुरु केल्यानं प्रशासनानं नीरा नदीकाठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे लातूर जिल्ह्यात काल दिवसभऱ रिमझिम पाऊस झाला

अमरावती जिल्ह्यात काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या गेले दोन दिवस सुरु जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे

ब्लडाण्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे पावसाचा जोर अद्याप कायम असल्यानं शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे पावसामुळे जिल्ह्यातले जलसाठे तुइंब भरले आहेत तर नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे

नदी नाल्यावरील प्लावर पाणी वाहत असल्यास पूल ओलांढण्याचा प्रयत्न करू नये अशा सूचना जिल्हा प्रशासनानं नागरीकांना दिल्या आहेत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर असून ते अद्याप कोमात असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सांगितलं मेंदूत रक्ताची ग्ठळी झाल्याम्ळे मुखर्जी यांच्यावर सोमवारी दहा तारखेला शस्त्रक्रिया झाली होती तेव्हापासून ते कृत्रिम श्वसन यंत्रणेवर आहेत